हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारित केला जाईल ए आय आर डीडी न्यूज पीएमओ आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब या वाहिन्यांवरुनही हा कार्यक्रम थेट पाहता येईल आकाशवाणी आणि द्रदर्शनवरुन लगेचच या कार्यक्रमाचं प्रादेशिक भाषांमधूनही प्रसारण होणार आहे केंद्र सरकारच्या माय गव्ह एपला जनतेची भरभरुन पसंती मिळत असून या एपवर एक कोटी वापरकर्त्यांची नोंद झाली आहे

जनतेच्या मनातल्या भावना आणि मतं जाणू घेण्यासाठी माय गव्ह एपची खूप मदत मिळत असल्याचं प्रधानमंत्री कार्यालयानं आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे आगामी नवीन वर्षापासून रुपे आणि युपीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांसाठी कोणत्याही प्रकारची व्यापारी कर सवलत मिळणार नाही अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे बँकिंग क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांविषयी काल सीतारामन यांनी नवी दिल्ली धिं सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेचे शीर्ष अधिकारी विविध बँक संघटनांचे पदाधिकारी आणि खाजगी बँकांचे प्रतिनिधी यांच्या समवेत बैठक घेतली त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना आज दादासाहेब फाळके या चित्रपट सृष्टीतल्या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट सुष्टीतल्या योगदानासाठी आणि त्यांच्या अमोघ कार्यायासाठी आज संध्याकाळी नवी दिल्ली ध्रे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल ज्ञानार्जन हे केवळ मातृभाषेतून होत असतं त्यामुळे शाळांमधे श्रजीचा माध्यम म्हणून सर्रास होणारा वापर चिंताजनक असल्याचं ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं आहे नेमाडे आणि हिंदी साहित्यीक ग्यानराजन यांना काल मुंबईत गीतकार गुलजार यांच्या हस्ते अक्षदीप सन्मान देऊन गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते आदिवासी मुलांच्या शाळांमधे देखील जिजीचा वापर वाढल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली